मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणानं स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

आरोग्यमंत्रालयानंही ही शिफारस स्वीकारली सल्याचं मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे मात्र कोवॅक्सीन लशीच्या दोन मात्रांमधल्या कालावधीबद्दल कसलाही बदल सुचवलेला नाही सं या निवेदनात म्हटलं आहे

या संदर्भातल्या भारत बायोटेकचा प्रस्ताव मे महिन्याच्या दूसऱ्या आठवड्यात विषय तज्ज्ञ समितीकडे आला होता समितीनं चाचणीला मान्यता द्यावी श्री शिफारस महानियंत्रकांना केली होती

कोरोना बाबत जुनही लोकांमधे समज गैरसमज आहेत लोकांना कोरोना बाबत मार्गदर्शन करण्यासाठी नेरळ आणि नेरुळ ी खेल्या व्यापारी संघानं मोफत कोरोना सल्ला केंद्र सुरू केलं आहे डॉक्टर श्रीकांत ढहाके आणि डॉक्टर भरत लाड या तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन स्थानिकांना लाभणार आहे

सिंधूदुर्ग जिल्ह्यात सध्या कोव्हीडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे शावेळी कोव्हीड रुग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात

देशातल्या कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे

गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातल्या मोरचूल जंगलात आज सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले

पोलिसांनी प्रत्युत्तर देताच ते जंगलातून पसार झाले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु सिल्याचं पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं साथीच्या आजारांमुळे गवती चहाची वाढलेली मागणी लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी गवती चहाच्या लागवडीचं प्रमाण वाढवलं आहे

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज महाराष्ट्र राज्यस्थान तामीळनाडू केरळ कर्नाटक आणि दिल्ली या सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे आपण येत्या काळात कोरोनावर नक्की मात करू सा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशात गेल्या तीन दिवसात नवीन बाधित रुग्णांची संख्या आणि संक्रमणाचं प्रमाण स्थिर होत आहे श्री माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचीव लव प्रवाल यांनी दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजिक वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

लस उत्पादनासाठी मॉडर्ना फायजर आणि जॉन्सन ाॅंड जॉन्सन या कंपन्यांना भारतात लस करण्यासंबंधी बोलणी सुरू सल्याचं पॉल यांनी सांगितलं

त्यासाठी जगभरातून स्वारस्य पत्रं मागवली आहेत

मात्र भारताच्या सीमारेषेशी संलग्न सलेल्या देशांचा या खरेदी प्रक्रियेसाठी विचार करता येणार नाही ासं पालिकेनं स्पष्ट केलं आहे त्यामुळे चीनच्या लस उत्पादकांना यात सहभाग घेता येणार नाही

परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह मुदानासाठी र्ज करण्याची आवश्यकता नाही रसं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या परवानाधारक रिक्षा चालकांना पंधराशे रुपये सानुग्रह मुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे त्यासाठी काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षाचालकांकडून मॅन्युक्ल पद्धतीनं फॉर्म भरून घेत आहेत धाा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे येत आहेत मात्र परवानाधारक रिक्षा चालकांना सानुप्रह मुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना आणि रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केलं जाईल त्यासाठी मॅन्यु स्न पद्धतीनं फॉर्म भरून घेणं किंवा उर्ज करण्याची आवश्यकता नाही सं परिवहन आयुक्तांनी कळवलं आहे वर्धा जिल्ह्यात गेल्या लागू केलेल्या कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसत आहे रुग्ण संख्या आणि मृत्यू दर खाली आला आहे

या काळात कुणालाही उत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

यापैकी दोन ट्क्र बायपास मार्गावरून तर एक ट्रक नेर गावाजवळून ताब्यात घेतला ट्रकमधला जप्त केलेला गुटख्याचा सर्व साठा पोलीसांनी उन्न आणि औषध विभागाच्या ताब्यात दिला आहे

ईद उल फित्र ार्थ्रात रमजान ईदनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या नागरिकांना शूभेच्छा दिल्या आहेत ही ईद जीवनात आनंद आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो सं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास प्रार्थना आणि परोपकाराला महत्व दिलं आहे कोरोनाचं संकट घाप टळलेलं नाही

रमजान ईद आपल्याला त्याग संयम परोपकार विश्वबंधूत्वाची सर्वांशी प्रेमानं वागण्याची शिकवण देते कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातल्या गरीब दुर्बल वंचित बांधवांनाही आनंदात सहभागी करुन घ्यावं कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं स्वतःला कुटुंबाला समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करावा उसं आवाहन उजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात केलं आहे